मात्र सहाव्या सूचित अंतर्गत असलेल्या काही आदिवासी क्षेत्रात आणि ईशान्य भारतात उर लाईन परमीट असलेल्या प्रदेशाला या विधेयकाच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आलेलं नाही प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा कायदा शतकानुशतकांच्या भारतीय एकात्मतेची परंपरा आणि मानवी मूल्यांच्या विश्वासावर आधारित आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदार आणि विविध पक्षांचे नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत मात्र विरोधी पक्षांनी या विधेयकास विरोध केला आहे हे विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला आहे काही नेते आणि मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डानं घेतला होता प्रदेश भाजपाचा या निर्णयीशी काही संबंध नाही असं स्पष्टिकरन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितलं तिकीट वाटपा संबंधीचे सर्व अधिकार केंद्रीय संसदीय मंडळाला आहेत विनोद तावडे चंद्रशेखर बावनक्ळे आण प्रकाश मेहता यांना तिकीट नं दिल्यामुळे फडनवीस यांच्यावर टिका झाली होती या निर्णयांमुळे भाजपाला निवडणुकीत फटका बसल्याचं बोललं जात आहे बावनक्ळेना तिकीट न दिल्यामुळे पक्षाला विदर्भात फटका बसला हे मात्र फडणविसांनी मान्य केलं

खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे सर्व राज्य सरकारांनी कांद्याच्या अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केली आहे

महिला फुटबॉल संघानं सलग तिसरं सुवर्ण पदक जिंकलं

खाजगी बँका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह वाहन क्षेत्रात परदेशी गूंतवणूकदारांचा ओघ कमी झाल्याचा परिणाम आज निर्देशांकावर झाला

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात आज डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सहा पैशानी वधारलं